काल या प्रकरणी हेग इथं आंतरराष्ट्रीय न्यायालयात स्नावणी झाली यावेळी पाकिस्ताननं जाधव यांना भारताकडून कायदेशीर सहकार्य नाकारून व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं असल्याचं न्यायालयानं नमूद केलं

सोळापैकी पंधरा न्यायाधीशांनी बहमतानं हा निर्णय सुनावला दरम्यान मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात उद दावा या संघटनेचा प्रमुख हाफीझ सईद याला काल पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात तिथल्या दहशतवाद प्रतिबंधक विभागानं अटक केली सईदला अमेरिकेनं विशेष जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे

या निर्णयामुळे आज विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार असलेल्या एच

कुमारस्वामी सरकारपुढच्या अडचणी वाढण्याची स्थिती आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं कर्नाटक विधानसभेचे सभापती के

रमेशकुमार यांनी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा असंही सांगितलं याबाबतीत संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेणार असल्याचं सभापती रमेशकूमार यांनी म्हटलं आहे न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता मागे फिरण्याचा तसंच विधानसभेच्या कामकाजाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही अशी प्रतिक्रिया या बंडखोर आमदारांनी मुंबईत दिली आहे आमदारांचा हा नैतिक विजय झाला असल्याचं मत भाजप नेते बी

येडियुरप्पा यांनी व्यक्त केलं आहे

या विधेयकामुळे भारतीय वैद्यकीय परिषदेची जागा भारतीय वैद्यकीय आयोग घेईल

यातल्या तरतुदी नुसार एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाची सार्वत्रिक परीक्षा नॅशनल एक्झिट टेस्ट या नावानं ओळखली जाईल आणि हीच परीक्षा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा असेल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली खाजगी वैद्यकीय महाविद्यालयं आणि अभिमत विद्यापीठांतल्या पन्नास टक्के जागांच्या शैक्षणिक आणि इतर श्ल्कांचं नियमन या आयोगाच्या अखत्यारीत राहील असं जावडेकर यांनी सांगितलं धरण सुरक्षा विधेयकाचा मसूदा तसंच दिवाळखोरी आणि नादारी कायदा दुरुस्ती विधेयकाचा मसूदाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजूर केला

पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी काल राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली परवानगी मिळालेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या औरंगाबाद लातूर उस्मानाबाद आणि अहमदनगर सह एकोणीस जिल्ह्यांचा समावेश आहे

शिवसेनेतर्फे काल मुंबईत राज्यातल्या खाजगी पीक विमा कंपन्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला त्यावेळी ते बोलत होते सरकारनं पीकविम्याच्या आणि कर्जमाफीच्या विविध योजना आणलेल्या असतानाही शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे पैसे पीक विमा कंपन्या मिळू देत नाहीत असा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला

संजय कुटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते

क्रीडा महासंघांमधे राजकीय नेत्यांचा सहभाग नसावा तसंच औरंगाबाद इथं फुटबॉल खेळासाठी सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणीही खासदार जलील यांनी यावेळी केली हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे

नीलम गोऱ्हे यांनी दिलं आहे बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल त्यांनी या विषयाशी संबंधित विविध समाज घटकांशी आढावा बैठक घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या

ऊसतोड महिला कामगारांच्या द्रष्टीने आरोग्यपूर्ण सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्याची शिफारस करू यासाठी त्यांना ऊसतोड हंगामावर जाण्यापूर्वी आरोग्य तपासणी आणि प्रत्यक्ष हंगामाच्या कालावधीत संबंधित ठिकाणी उपचार मिळतील असं ही गोऱ्हे यांनी सांगितलं त्याआधी गोऱ्हे यांनी काल सकाळी वंजारवाडी इथं पीडित महिला तसंच आशा सेविका अंगणवाडी ताई यांच्यासमवेत चर्चा केली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं

यावेळी बोलतांना रहाटकर यांनी बचत गटांतल्या महिलांमध्ये आर्थिक सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी प्रज्वला योजनेअंतर्गत प्रशिक्षण उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला राज्य महिला आयोगाच्या वतीने अहमदनगर पाथर्डी नेवासा श्रीरामपूर कोपरगाव राहता राहुरी इथं आज आणि उद्या हे प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहेत असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ते काल औरंगाबाद इथं अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या मराठवाडा विभागीय ग्रूपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित व्याख्यान आणि गुरूजनांच्या सत्कार समारंभात बोलत होते

यावेळी सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ गुरूदत्त राजपुत यांचं ज्ञानेश्वरी एक हिंदी अनुवाद या विषयावर व्याख्यान झालं अध्यापन क्षेत्रात कार्यरत असूनही साहित्यक्षेत्रात मोलाचं योगदान दिलेल्या शिक्षक प्राध्यापक साहित्यिकांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला

मुख्य सभामंडपाबरोबरच इतर सभा मंडपांसाठी काही मंगल कार्यालयं तसंच महाविद्यालय परिसराची पाहणी करण्यात आली साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह समितीच्या सदस्यांनी उस्मानाबादकरांना निराश करणार नाही असं सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

अशा परिस्थितीत पर्यायी पीक पेरणी करणं सोईस्कर होईल असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा क्रषी विद्यापीठातील अधिकारी डॉ

आळसे यांनी दिला आहे पेरणीयोग्य पावसाच्या आगमनानुसार पेरणी करावी तसंच या महिनाअखेरपर्यंत सोयबीनसोबत सुर्यफूल बाजरी तूर बाजरीसोबत तूर एरंडी कारळं तीळ हलगा मटकी अशा पीकांची पेरणी करावी असंही डॉ

दरम्यान जिल्ह्यात सध्या एकशे दोन गावात एकशे आठ टँकर सुरु आहेत उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाशी इथल्या पशू वैद्यकीय दवाखान्यातला पर्यवेक्षक रामदास शिंदे याला साडे सातशे रुपये लाच घेताना काल रंगेहाथ अटक करण्यात आली तक्रारदाराच्या गाईवर उपचारासाठी शिंदे यानं लाच मागितली होती

वडाळभोई इथल्या एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला भरपाईच्या रकमेचा धनादेश देण्यासाठी शिरवाडकर यांनी ही लाच मागितली होती काल नाशिक कार्यालयात त्याला सापळा रचून अटक करण्यात आली

सिंधू उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत या दोन्ही खेळांडूनी जपानच्या खेळांडून पराभूत केलं